सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे न्यायमूर्ती ए एस बोपन्ना आणि न्यायमूर्ती व्ही रामसुब्रम्हाण्यन यांच्या पीठानं आज सांगितलं की या समितीत भारतीय किसान यूनियन केंद्र सरकार आणि त्रेर शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी असतील दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सीमेवर निदर्शनं करणाऱ्यांना तिथ्न हटवावं अशी मागणी करणाऱ्या दोन याचिकांची सुनावणी न्यायालय करत आहे याप्रकरणी न्यायालयानं केंद्र सरकार तसंच हरियाणा उत्तर प्रदेश दिल्ली आणि पंजाब या राज्य सरकारांना नोटिसा बजावल्या आहेत याचिकाकतेआंदोलक शेतकऱ्यांच्या संघटनांविरुद्ध खटला दाखल करु शकतात असंही न्यायालयानं सांगितलं याप्रकरणी पुढची सुनावणी उद्या होणार आहे

याभूखंडाचीस्थितीजैसेथे ठेवण्याचेनिर्देशमुख्यन्यायाधीशदीपंकरदत्ताआणिन्यायमूर्तीजीएसकुलकर्णीयांनीदिले

उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाचं पुनरावलोकन करुन त्यानंतर आवश्यक ते काम सुरु केलं जाईल अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाची लिखीत प्रत मिळाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं तर उच्चन्यायालयानंदिलेल्यास्थगितीनिर्णयामुळेसरकारलाचपराकबसलीआहे असंविरोधीपक्षनेतेदेवेंद्रफडनवीसयांनी म्हटलं आहे राज्यसरकारनंकारशेडकांजूरमार्गलाहलवण्याचानिर्णयअहंकारापोटीघेतलाहोता हानिर्णयमुळातचुकीचाहोता यामुळेमेट्रोचंकामलांबणीवरपडलं पालकमंत्रीआदित्यठाकरेह्शारआहेत मात्रनवीनआहेत त्यांनीवाचनकरावंअभ्यासकरून नीटमाहितीघेऊनकामकाजकरावं असासल्लाहीत्यांनीदिला

प्रधाननंत्रीनरेंद्रमोदीयांनीआजस्वर्णिमविजयमशालप्रज्वलितकरूनभारत पाकयुद्धाच्यासुवर्णमहोत्सवीसोहळ्याचाप्रारंभकेला

तत्पूर्वीमोदीयांनीराष्ट्रीयसमरस्मारकावरपुष्पचक्रअर्पणकरुनयायुद्धातल्याहुतात्म्यांनाअभिवादनकेलं बांगलादेशयुद्धातल्यायाविजयाचंमहत्वआणित्यातूनअधोरेखितझालेल्यायुद्धनीतीबद्दलनिवृत्त लेफ्टनंटजनरलदत्तात्रयशेकटकरयांनीसांगितलं

त्यातमहाराष्ट्रआंतरराष्ट्रीयक्रीडाविद्यापीठविधेयकाचासमावेशआहे महिलांवरहोणाऱ्याअत्याचाराच्याअनुषंगानंयाअधिवेशनातशक्तीकायद्यावरचर्चाहोणारहोती मात्रहेविधेयकसंयुक्तसमितीकडेपाठवण्याचानिर्णयघेतल्याचंगृहमंत्रीअनिलदेशमुखयांनीसांगितलं

याविधेयकावरपुढच्याअधिवेशनातचर्चाकेलीजाईल असंदेशमुखयांनीसांगितलं

येत्याजानेवारीमहिन्यातसंसदेचंअर्थसंकल्पीयअधिवेशनबोलावलंजाईल असंजोशीयांनीसांगितलं

कोरोनाप्रतिबंधासाठीराज्यसरकारनंकेलेल्याउपाययोजनांचीमाहितीत्यांनीदिली राज्यातकोरोनाचाधोकापूर्णपणेटळलानसलातरीनवीनरुग्णांचीसंख्याकमीहोतआहे हीदिलासादायकबाबआहे मात्र अजूनहीनागरिकांनीखबरदारीबाळगणंआवश्यकआहे

राज्यातकोरोनालसीकरणाचीतयारीसुरूअसूनकेंद्रसरकारच्यामार्गदर्शकसूचनांनुसारलसीकरणमोहीमराबवलीजाणारआहे

आरोग्यविभागातल्यारिक्तपदांच्याभरतीलाचालनामिळालीअसूनत्याचीप्रक्रियालवकरचसुरूहोतअसल्याचंहीआरोग्यमंत्र्यांनीयावे ळीसांगितलं

जालना जिल्ह्यात काल एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला

ताज्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्यात कोरोनाबाधित नवे दोन रुग्ण आढळले

यानिर्णयालाशिवसेना काँग्रेस समाजवादीपक्षानंपाठिंबादिलाआहेतरभाजपानंकाहीअटीघालूनपाठिंबादेण्याचीभूमिकाघेतलीआहे पालिकेचाहाप्रस्तावलवकरचराज्यमंत्रीमंडळाच्याबैठकीतमांडलाजाणारअसल्याचंआमच्यावार्ताहरानंकळवलंआहे धुळेजिल्ह्यात गेल्याकाहीदिवसांपासूनधुळे शिंदखेडा शिरपूर शिंदखेडायातालुक्यातपावसाचीरिपरिपसुरूहोती त्यामुळेकांदा ज्वारी बाजरी हरभरायापिकांचंनुकसानझालंआहे त्याचेत्वरितपंचनामेकरूनभरपाईद्यावीअशीमागणीधुळेग्रामीणचेआमदारकुणालपाटील काँग्रेसचेजिल्हाध्यक्षशामसनेरयांनीकालधुळेजिल्हयाचेपालकमंत्रीअब्द्लसत्तारयांनाभेटूनकेली

आतंरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन आणि सांगता सोहळा प्रत्यक्ष होईल तर महोत्सवातले विर कार्यक्रम ऑनलाईन पद्धतीनं होतील अशी माहिती त्यांनी दिली कोरोनाविषाणूलसिकरणामुळेहोणाऱ्याकोणत्याहीसंभाव्यदुष्परिणामांचासामनाकरण्यासाठीसरकारनंनियमावलीतयारकेलीआहे असंआरोग्यमंत्रालयाच्याअधिकाऱ्यांनीसांगितलं लसिकरणाच्याप्रत्येकसत्रातमर्यादितरूग्णांनालसदिलीजाईल लसदिल्यानंतरअर्धातासरूग्णांनादेखरेखीखालीठेवणंयानियमावलीनुसारबंधनकारकआहे सर्वराज्यआणिकेंद्रशासितप्रदेशांनीअशाप्रकारच्याघटनांचासामनाकरण्यासाठीतयारीतरहावअसंआरोग्यमंत्रालयानंम्हटलंआहे

याशिवायराज्यांमधेआरोग्यकेंद्र खाजगीआरोग्यकेंद्रत्यासाठीकामकरतील

जालनाकृषीउत्पन्नबाजारसमितीच्याटीएमसीमार्केटयार्डातसुरूकेलेल्याभारतीयकापूसनिगमच्याकापूसखरेदीकेंद्रावरदररोजदीड शेहूनअधिकवाहनांमधूनकापूसविक्रीसाठीयेतआहे

मार्केटयार्डातवाहनंउभीकरायलाजागाशिल्लकनसल्यानंतसंचयापूर्वीखरेदीकेलेल्याकापसाचंजिनिंगबाकीअसल्यानंशेतकऱ्यांनीपुढच्यासूच नामिळेपर्यंतकापूसविक्रीसआणूनये असंआवाहनबाजारसमितीचेसभापतीअर्जुनखोतकरयांनीकेलंआहे

हिंदीभाषेतीलप्रसिध्दहास्य व्यंगलेखकांच्यालेखांचेसंकलनअसलेल्याबतादूँक्या यापुस्तकाचंप्रकाशनराज्यपालांच्याहस्तेराजभवनधिंझालं त्यावेळीतेबोलतहोते

चंद्रपूर मूलमार्गराष्ट्रीयमहामार्गालाजोडल्यानंमोठ्याप्रमाणातकामंसुरूआहेत